संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये दिवंगत सदस्यांना श्रद्वांजली वाहण्यात आली राज्यसभेचे बहुतांश सदस्य आता आपल्या मातृभाषेतून आपलं म्हणणं मांडू शकतील असं सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं राज्यसभेत आज सात नवीन सदस्यांनी पदाची शपथ घेतली फिनलंडमध्ये झालेल्या एथलेटिक्स स्पर्धेत आसामच्या हीना दासनं चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत मिळवलेल्या सुवर्णपदकाबद्दल लोकसभेमध्ये तिचं अभिनंदन करण्यात आलं लोकसभेत शून्य काळात हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी राज्यात पीक कर्ज वाटपाच्या संथ गतीकडे लक्ष वेधलं दरम्यान तेलुगु देशम पक्षानं आज लोकसभेत सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला

अल्पसंख्याक समुदायासाठी असणाऱ्या योजनांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य सरकार अल्पसंख्याक संचालनालय स्थापन करणार असून या समाजातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा सहावरून आठ लाख करण्यात येईल अशी घोषणा अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानपरिषदेत केली अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून देण्याकरिता विविध महामंडळांची स्थापना करण्यात आली मात्र या महामंडळांवर अद्याप अध्यक्ष नेमलेला नाही तसंच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्यामुळे अल्पसंख्याक समाजाचं मोठं नुकसान होत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ख्वाजा बेग यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती

धनगर समाजाला अनुसूचित जातीचं आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधान परिषदेचं कामकाज आज दहा मिनिटं स्थगित करावं लागलं होतं सरकार आश्वासन देऊनही धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत दिशाभूल करत आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँप्रेसचे रामराव वडकुते यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती मात्र या चर्चेला आदिवासी विकास मंत्र्यांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावं या मागणीवर विरोधक अडून राहिले आणि हौद्यात येऊन त्यांनी गदारोळ केला त्यामुळे सदनाचं कामकाज दहा मिनिटं तहकूब करावं लागलं

भिवंडी तालुक्यातल्या मानकोली रांजनोली उड्डाणपूल दुर्गाडी खाडीपूल तसेच भिवंडी वाड़ा मनोर रास्त्याचे निकृष्ट बांधकाम करणाऱ्या सुप्रीम उफ्रास्ट्रक्चर कंम्पनीवर कारवाही करावी या मागणीसाठी आज आमदार रूपेश म्हात्रे आमदार भरत शेठ गोंगावले यांचा नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी आज सकाळी विधानभवनाचा पायरयांवर घोषणाबाजी केली राज्यात दुधाला वाढीव दर मिळावा यासाठी सुरु असलेलं आंदोलन अनेक ठिकाणी तीव्र झाल्याचं दिसून येत आहे लोणावळा िक पुणे मुंबई द्वतगती मार्गावर पोलिस संरक्षणातल्या दुधाच्या टँकरवर दगडफेक करण्यात आली सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुर तालुक्यातल्या शेळवे धिल्या शेतकऱ्यांनी आपलं दूध शेततळ्यात ओतून दिलं सांगली जिल्ह्यातल्या कवठे मंहकाळ श्रेजाळ एग्रो मिल्क डेयरीची दूध वाहतूक करणारी गाडी आज फोडण्यात आली या गाडीतील दूध रस्त्या वर फेकण्यात आलं तसेच कवठे मंहकाळ धिल्या कृष्णा दूधसंघाची दुधाची मोठी टाकी फोडली असून दूध सोडून रस्त्यावर टाकण्यात आलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं बुलडाणा जिल्ह्यातही स्वाभिमानींच्या कार्यकर्त्यांनी एसटी बसची काच फोडली पोलिसांनी या प्रकरणी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दुध संकलन बंद आंदोलनाचे पडसाद जालना जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी ही जाणवले आज पहाटे पाच वाजता जालना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादहून नागपूरकडे दूध घेऊन जाणारे चार टँकर जालना बायपासवर अडवले एका टँकरमधलं दूध रस्त्यावर ओतून दिलं दरम्यान चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्तामध्ये सर्व टॅंकर पुढं रवाना केल्याचं पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितलं